त्याअंतर्गत रात्रीची संचारबंदी हटवली आहे

मात्र त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय प्रमाणित कार्यपद्धती जारी करेल त्याअंतर्गत दिलेल्या नियमांचं कठोर पालन बंधनकारक असेल शारीरिक अंतर आणि त्विर नियमांचं पालन करुन स्वातंत्र्यदिन साजरा करायला परवानगी दिली आहे मेट्रो चित्रपटगृह नाट्यगृह प्रेक्षागार क्रीडागार सभागृह मनोरंजन केंद्र बार सामाजिक राजकीय क्रीडा मनोरंजनात्मक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक सोहळे आणि लोकांची एकत्र गर्दी होणारे तिर कार्यक्रमही बंदच राहतील

आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाला वंदे भारत मोहिमे अंतर्गतच मर्यादित स्वरुपात परवानगी दिली आहे नियमित विमान उड्डाणं सध्या न होता नंतर परिस्थिती नुसार टप्प्या टप्प्यानं सुरु होतील

प्रतिबंधित क्षेत्रांची यादी संबंधित जिल्ह्यांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली जाईल राज्य सरकारनंही मिशन बिगिन अगेनसाठी काल नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या

प्रतिबंधित क्षेत्रात मात्र लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी कायम असेल

मॉल्समधली चित्रपटगृहं फूड कोर्ट मात्र बंदच राहतील मात्र मॉल्समधली रेस्टॉरंट आणि फूड कोर्टचं किचन सुरू करायला तसंच खाद्यपदार्थ घरपोच पाठवायला मुभा दिली आहे

मात्र हे खेळ खेळताना सुरक्षित अंतर आणि स्वच्छतेच्या नियमांचं कोटेकोर पालन करणही अनिवार्य असेल टक्सी आणि क्क्मध्ये चालक आणि तीन प्रवासी रिक्षामध्ये चालक आणि दोन प्रवासी तसंच दुचाकीवर दोघांनाही हेल्मेट आणि मास्कसह प्रवासाची मुभा दिली आहे घराबाहेर पडताना मास्क वापरणं अनिवार्य राहील जलतरण तलाव बंदच राहतील

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातल्या शासकीय कंत्राटदारांनाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या कंत्राटाबाबत येणाऱ्या अडचणींसंदर्भात सहाय्य तसंच उपाययोजना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत घेतला कोरोना साथीच्या प्रादृभावामुळे सामूहिक प्रोत्साहन योजनेतअंतर्गत कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना मोठ्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठीच्या निकषात आणि या उद्योगांमधल्या रोजगाराच्या निकषात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली त्याचप्रमाणे महाराष्ट्र ऍग्रीबिझिनेस नेटवर्क प्रकल्प आणि आशियाई विकास बँकेशी करार करायलाही मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास विकास महामंडळाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्यानं आज ही माहिती दिली

कोरोना उद्रेकामुळे महामार्गाच्या आठव्या मार्गिकेचं काम रखडलं असलं तरी महामंडळ ही त्रटी भरुन काढेल असा विश्वासही मोपलवार यांनी व्यक्त केला

बदली झालेले पोलीस कर्मचारी तसंच सेवानिवृत्त वैद्यकीयदृष्ट्या अपात्र अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल सेवेत असताना अकाली मृत्यू ओढवलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनाही सेवा निवासस्थानं तात्पुरती त्यांच्याकडेच ठेवण्याची मूभा देण्यात आली आहे

नागपूर महानगरपालिकेनं लॉक डाऊन पुन्हा लागू केल्याच्या बातम्या खोट्या असल्याचा खुलासा नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ट्विटरवरून केला आहे या निव्वळ अफवा असून असा काही निर्णय घेतला तर तो किमान तीन ते चार दिवस आधी रीतसर कळवला जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव असताना माणसांचा एकमेकांशी संपर्क टाळण्याच्या दृष्टीनं आरोग्य सेवेसाठी तयार केलेला रक्षक रोबोट हा यंत्रमानव भायखळ्याच्या रेल्वे रुग्णालयाला काल सुपूर्द करण्यात आला

या रोबोट द्वारे डॉक्टर आणि रुग्णांमध्ये समन्वय राखणं सोपं जाणार आहे रुग्णाच्या शरीराचं तापमान नाडीचे ठोके ऑक्सीजनची पातळी मोजण्यासाठी या रक्षक रोबोटचं सहकार्य मिळणार आहे रुग्णांना भोजन आणि औषधं देण्याचं कामंही या रोबोटच्या माध्यमातून होणार आहे

पूण्यातल्या विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषयक आढावा बैठकीला सुरुवात झाली आहे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार तसच तिर लोकप्रतिनिधी बैठकीला उपस्थित आहेत देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या संख्येनं दहा लाखाचा टप्पा गाठला आहे

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आयसीएमआर नं आज ही माहिती दिली

तर काल एका रुग्णाचा मृत्यू झाला

जिल्ह्यात काही ठिकाणी आता कोरोना ग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनानं गेवराई शहरात पुढच्या आठ दिवसांसाठी टाळेबंदी जाहीर केली आहे

जिल्ह्यात एका दिवसात सर्वाधीक रुग्ण आढळल्याचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे